कोरोनाच्या पार्श्वभूमीवर श्रावणातील पहिल्या सोमवारी घरातूनच शंकराची आराधना पंतप्रधान देशातील आरोग्यविषयक पायाभूत सोयीसुविधा वाढविण्याबरोबरच ग्रामीण भागातील दवाखाने आणि रुग्णालयांमध्ये तपासणीच्या अधिक अद्ययावत सोयी निर्माण करणं आजच्या घडीला सर्वाधिक गरजेचं आहे असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे

या प्रयोगशाळांमध्ये दररोज दहा हजार नमुन्यांची तपासणी करता येणार आहे तसच त्यानंतर हिपेटायटीस बी आणि सी एच आय व्ही

बी डेंग्यू आदीच्या चाचण्याही करता येणार आहेत योग्य वेळी खबरदारी घेतल्यानं देशातील कोरोनाबाधित रुग्ण बरे होण्याचा दर इतर अनेक देशांपेक्षा लक्षणीयरीत्या सुधारला जानेवारीमध्ये एका प्रयोगशाळेच्या माध्यमातून सुरु झालेल्या तपासण्यांसाठी आता तेराशे प्रयोगशाळा काम करीत आहेत

कोरोना प्रतिबंधक लस तयार होत नाही तोपर्यंत मास्क आणि शारीरिक अंतर पाळणं हीच आपली या लढ्यातील खरी हत्यारं आहेत हे लक्षात ठेवून सण उत्सवांमध्येही कोरोना संसर्ग वाढणार नाही याची काळजी घ्यावी असं आवाहनही मोदी यांनी केलं

आतापर्यंत एका दिवसात नोंद झालेली ही सर्वाधिक रुग्ण संख्या आहे

चाचण्या एका दिवसात तब्बल पाच लाख कोरोना तपासणी चाचण्या होण्याचा उल्लेखनीय टप्पा भारतानं गाठल्याची माहिती भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद अर्थात आयसीएमआरनं दिली आहे

समर्पित भावनेनं काम करणाऱ्या संशोधन संस्था वैद्यकीय महाविद्यालये प्रयोगशाळा मंत्रालय विमान कंपन्या आणि टपाल सेवा अशा सर्वांचा या यशात मोलाचा वाटा आहे असंही आयसीएमआरनं म्हटलं आहे

आयसीएमआर सातत्यानं चाचण्यांची सुविधा वाढवण्यासाठी प्रयोगशाळाना परवानगी देणे आरटी पीसीआर संच रॅपिड अँटीजेन चाचण्या आदी चाचण्यांचे संच उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करत आहे

वर्धापन दिन पृथ्वी विज्ञान मंत्रालय ही या विषयातील सर्व शाखांकडे सातत्यानं आणि साकल्यानं पाहणारी महत्त्वपूर्ण संस्था आहे असं केंद्रीय आरोग्य मंत्री डॉक्टर हर्षवर्धन यांनी म्हटलं आहे पृथ्वी विज्ञान मंत्रालयाच्या वर्धापन दिनानिमित्त दूरदृश्य प्रणालीद्वारे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते

अशा प्रकारचं स्वतंत्र मंत्रालय असलेला भारत हा एकमेव देश आहे त्यामुळे अनेक प्रश्नांचा वेळीच निपटारा शक्य होतो

उद्या ही विमाने भारतात दाखल होतील हरियाणाच्या अंबाला इथल्या भारतीय हवाई दलाच्या ताफ्यात ती सामील करण्यात येणार आहेत उर्वरित विमाने पुढील वर्षीच्या अखेरीस दाखल होतील असं फ्रान्समधील भारतीय द्तावासाने सांगितलं आहे

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आणि त्यांचे इंडोनेशियाचे समपदस्थ जनरल प्रबोवो सुबिआंतो यांच्यामध्ये ही चर्चा झाली उभय देशांमधील आर्थिक वाणिज्यविषयक तसच सागरी सहकार्य अधिक बळकट करणं आणि पूर्वीपासून चालत आलेली सांस्कृतिक देवाणघेवाण अबाधित राखणं इत्यादी मुद्द्यांवर यावेळी चर्चा झाली

खात्यातून पैसे काढण्याचं काम सुलभ व्हावं यासाठी आधार क्रमांक जोडणी मोबाईल क्रमांक बँक खाते क्रमांक आणि इतर माहिती यामध्ये अद्ययावत करण्यात आली यामुळे सदस्यांना आता ईपीएफओ ऑनलाईन पोर्टलद्वारेही सर्व सेवांचा लाभ घेणे शक्य होणार आहे कोविड प्रतिबंधासाठी लागू करण्यात आलेल्या टाळेबंदीच्या काळातही संघटनेन हे काम सुरु ठेवल होत इंजिन बांगलादेशला सुपूर्द करण्यात येणाऱ्या दहा ब्रॉडगेज रेल्वे इंजिनांना आज रेल्वे मंत्री पियुष गोयल आणि परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे हिरवा झेंडा दाखवला बांगलादेश सरकारतर्फे रेल्वे मंत्री नुरुल इस्लाम सुजान आणि परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉक्टर अब्दुल कलाम अब्दुल मोमीन यांनी त्याचं स्वागत केल गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांच्या भारत दौऱ्यादरम्यान अशी रेल्वे इंजिन भारतानं तयार करून देण्याबाबत चर्चा झाली होती यामुळे बांगलादेशमधील प्रवासी रेल्वे वाहतूक अधिक क्षमतेनं आणि सुकर होणार आहे

त्यानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुभेच्छा दिल्या आहेत देशाच्या सुरक्षिततेत सीआरपीएफ चा मोलाचा वाटा आहे या दलाच्या शौर्याचे आणि कार्यक्षमतेचे सर्वत्र कौतुक होते आगामी काळात सीआरपीएफ यशाची नवनवीन शिखरे पादाक्रांत करेल असा विश्वास आहे असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या ट्विटरवरील शुभेच्छा संदेशात म्हटले आहे

सीआरपीएफच्या कामगिरीने देशाची मान भिमानाने उंचावली आहे

यामुळे मोठा घातपात टळला

परंतु पोलिसांनी अनेक वर्षे अथकपणे विकासाची कामे राबवून लोकांचा विश्वास संपादन केला त्यामुळे नक्षली चळवळ खिळखिळी झाली आणि ते शरण येऊ लागले नक्षवाद्यांचा खरा चेहरा आता उघड झाला आहे सुरुवातीला जनहित जोपासण्याचा दावा करणारे नक्षलवादी जनहिंस्त्र आहेत याची लोकांना खातरी पटू लागली आहे पोलीस आणि एकूणच शासनाच्या धोरणांचाच हा परिपाक आहे असं गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी आकाशवाणीशी बोलताना सांगितलं राजस्थान राजस्थान विधान सभेच अधिवेशन घेण्याबाबत राज्य मंत्रीमंडळानं मांडलेला प्रस्ताव राज्यपाल कलराज मिश्र यांनी पुन्हा एकदा परत पाठवला आहे सरकारला सभागृहात विश्वासदर्शक ठराव मांडण्याची इच्छा आहे परंतु प्रस्तावात त्याचा उल्लेख नाही असं मिश्र यांनी एका निवेदनात म्हटलं आहे

तत्पूर्वी राजस्थानच्या विधानसभेतील बंडखोर आमदारांना अपात्र ठरवण्याबाबत विधानसभा अध्यक्षांनी सर्वोच्च न्यायालयात केलेली याचिका मागे घ्यायला आज सर्वोच्च न्यायालयानं परवानगी दिली त्यामुळे ही याचिका आता मागे घेण्यात आली आहे

आगामी धार्मिक सण उत्सव घरातच साजरे करून कोरोनाच्या संकटापासून जीवन सुरक्षित ठेवा असे आवाहन महाराष्ट्रातील जिल्हा प्रशासनांनी आपापल्या जिल्ह्यातील नागरिकांना केले होते

महाराष्ट्रातील आमच्या ठिकठिकाणच्या वार्ताहरांनी पाठवलेल्या माहितीवर आधारित हा वृत्तांत ध्वनी नाशिकमधील श्री त्र्यंबकेश्वर मंदिरांसह जिल्ह्यातील शिवमंदिरे काल पहिल्या श्रावणी सोमवारीही बंद राहिली

श्रावणामध्ये दरवर्षी त्रंबकेश्वर येथे दर्शनासाठी भाविकांची प्रचंड गर्दी असते मध्यरात्री सुरू होणारी ब्रह्मगिरीची महा प्रदक्षिणा रद्द करण्यात आल्यामुळे राज्यातून येणाऱ्या भाविकांचे येणे बंद झाले आहे नाशिक शहरातील श्री कपालेश्वर श्री सोमेश्वर तसेच अन्य सर्व शिवमंदिरे बंद ठेवण्यात आली आहेत हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ येथील आठवे ज्योतिर्लिंग नागनाथ मंदिरात एरवी लाखो भाविकांची दरवर्षी हजेरी असते मात्र कालच्या पहिल्या श्रावण सोमवारी पहिल्यांदाच सर्वत्र शुकशुकाट पाहायला मिळाला हे मंदिर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भाविकांना दर्शनासाठी मागील चार महिन्यापासून बंद आहे श्रावणातील सोमवारी येथे कावड दिंड्या पताका घेऊन हजारो भाविक दर्शनासाठी येतात मंदिर परिसर भाविकांनी फुलून जातो त्यामुळे औंढा नागनाथ परिसर आणि मंदिर परिसरात कोट्यवधी रुपयांची उलाढाल होत असते त्यावर शेकडो कुटुंबांचा प्रपंच सुरू असतो

अकोल्याचे संपर्क मंत्री बच्चू कडू यांनी मंदिरांमध्ये दर्शनासाठी गर्दी न करण्याचे आवाहन राजेश्वर मंदिर कावड पालखी उत्सव समिती आणि शिवभक्त मंडळाला केले होते त्याला अकोलेकरांनी उस्फूर्त प्रतिसाद दिला असून श्रावण महिन्याचा पहिला सोमवार असूनही राजेश्वर मंदिर परिसरात शुकशुकाट होता दरवर्षी पहिल्या श्रावण सोमवारी हा परिसर आणि रस्त्यांना जत्रेचे स्वरूप आलेले असते यावर्षी जगावर आलेले कोरोनाचे संकट पाहता श्रद्धेपेक्षा देश मोठा असे मानून अकोल्याचे आराध्य दैवत श्रीराजेश्वराला लोकांनी घरातूनच जलाभिषेक केला नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर इथल्या परमेश्वर महादेव मंदिर दर्शनासाठी बंद असून भक्तांच्या अनुपस्थितीत शासकीय पुजाऱ्यांनी महादेव मंदीरांची स्वच्छता करून अभिषेक पूजा अर्चा करण्यात आली तसेच नांदेड जिल्ह्यातल्या नायगाव तालुक्यातील गंगबीड इथला महादेव नांदेड तालुक्यातील विष्णुपूरी इथल्या काळेश्वळ मंदीरात काळेश्वर आणि मरळक इथल्या ईमलेश्वर अर्धापूर तालुक्यातील महादेव पिंपळगाव इथला महादेव हदगाव तालुक्यातील केदारगुडा इथे केदारनाथांची पुजाऱ्यांनी अभिषेक पूजा केली आमच्या ठिकठिकाणच्या बातमीदारांसह मनोज क्षीरसागर पुणे वर्धापन दिन भारतीय हवामान विभागाच्या वर्धापन दिनानिमित्त पृथ्वी विज्ञान मंत्रालयाकडून मौसम हे एप विकसित करण्यात आलं आहे याद्वारे हवामान हवामानाचा अंदाज रडारवरील प्रतिमा यावरून प्रतिकूल हवामानाबाबतचा इशारा समजण्यास मदत होणार आहे